हा निधी जिल्हा परीषद पंचायत समिती आणि ग्राप पंचायत या त्रि स्तयरीय संस्थांना देण्यात येणार आहे कोविड साथीच्या प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी हा निधी खर्च करण्यात येईल

चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनानं हा माहिती दिली आहे

यात वाया गेलेल्या लसीचाही समावेश आहे

महाराष्ट्र कर्नाटक छत्तीसगड दिल्ली तमिळनाडू उत्तर प्रदेश पंजाब मध्य प्रदेश गुजरात आणि केरळ ही ती दहा राज्य आहेत राज्यातही कोरोना विषाणू रूग्ण संख्येत घट बघायला मिळत आहे काल कोरोना विषाणू संक्रमितांपेक्षा कोरोना विषाणूमुक्त झालेल्यांची संख्या अधिक होती

मुंबईतही कोरोना विषाणूच्या रूग्णसंख्येत सातत्यानं घट होतांना दिसत आहे

आपल्या मातृभूमीच्या प्रति महाराणा प्रताप यांचं बलिदान आणि समर्पण जनमाणसात सदैव स्मरणात राहील टागोरांचे आदशं आजही सर्वांना शक्ती आणि प्रेरणा देतात तर कृष्ण गोखले यांनी आपलं संपूर्ण जीवन देशसेवेसाठी वाहिलं अशा शब्दात मोदी यांनी या तीन महनीय व्यक्तिंना आदरांजली वाहिली

याबाबतचं प्रत्रक प्राधिकरणानं जारी केलं आहे

प्रमोद येवले यांनी दिली विद्यापीठाच्या वतीनं आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते या उपक्रमाअंतर्गत यशस्वी उद्योजक निर्माण करण्यासाठी चार महिने प्रशिक्षण देण्यात येणार असून स्टार्ट अप सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं गर्जे मराठीचे सुधीर कदम यांनी यावेळी सांगितलं यामाध्यमातून सध्या चार युवकांची निवडही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली